राज्यपाल पद महत्वाचा दुवा असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

राज्यकीय राज्यातील सत्ता स्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालय आज कोणता निर्णय देतं याची सर्वांना प्रतीक्षा आहे महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठवण्याची राज्यपालांनी केलेली शिफारस आणि देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देणारी कागदपत्रे आपल्यासमोर आज सकाळी साडेदहापर्यंत सादर करावीत असं सर्वोच्च न्यायालयानं काल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात दाखल केलेल्या याधिकेवर न्यायालयानं केंद्र आणि राज्य शासन तसंच अजित पवार यांना देखील नोटिस पाठवली याधिकाकर्त्यांच्या वकिलांनी फडणवीस यांना कालच बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी मागणी केली आणि सेना एनसीपी काँग्रेस मिळून बहुमत सिद्ध करु शकतात असा दावाही केला राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टिनं सर्वच पक्षांची काल मोर्घेबाधणी सुरु होती आपापले संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत होते बह्मत सिद्ध करण्यासाठी भाजपानं रणनीती तयार केली असल्याचं पक्ष नेते आशिष शेलार यांनी बातमीदारांना काल मुंबईत बातमीदारांना सांगितलं पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला आणि रणनीतीची जबाबदारी चार सदस्यांना दिली असल्याचं सांगितलं शिवसेना आणि काँग्रेसवर आमदार लपवून ठेवण्याची वेळ आली आहे अशी टीकाही त्यांनी केली शिवसेनेच्या आमदारांना काळजी घेण्याचा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे हे आमदार सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये असून ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती समजावून सांगितली दरम्यान कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाचे आमदार फोडण्याचा भाजपाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप केला उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल ट्विटरवरुन संदेश दिले आपण राष्ट्रवादीतच आहोत आणि राहु असं एक ट्विट त्यांनी केलं आहे भाजपा राष्ट्रवादी मिळून पुढील पाच वर्षे स्थिर सरकार देऊ शकतात शरद पवार हेच आपले नेते आहेत घाबरण्याचं कारण नाही सर्वकाही ठीक आहे थोडा संयम राखावा लागेल असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे मात्र भाजपासोबत यूती करण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे अजित पवार यांचे विधान खोटे आणि दिशाभूल करणारे आहे अशी टीका त्यांनीही एका ट्विटद्वारे केली आहे अजित पवार यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली

आदिवासींचा विकास पाणी शेती उच्च शिक्षणआदी मृद्यांवर या परिषदेत भर देण्यात आला राज्यपाल पद हे केंद्रआणि राज्यसरकार यामधील महत्वाचा दुवा आहे असं मत समारोपाच्या भाषणात राष्ट्रपतीरामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड्र पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं

अयोध्येतल्या वाद्यस्त जमिनीबाबतच्या खटल्याचा निकाललागल्यानंतर देशभरातल्या जनतेनं शांती एकता आणि सद्भावना कायम ठेवल्याबद्दल त्यांनी देशवासियांचागौरव केला या निकालानंतर आता नव्या आकांक्षांसह नवभारताच्या दिशेनं वाटचाल अशीचएकजूटीनं शांततापूर्ण आणि सद्गावनेतूनव्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली संयुक्तराष्ट्रांनी यंदाचं वर्ष मातृभाषा वर्ष म्हणून घोषित केलं आहे भारतातल्या भाषाविविधतेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी मन की बात मधून या भाषांच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या आवश्यकतेवर भर दिला आसाममध्येसुरू असलेल्या ब्रह्मपुत्रा पुष्कर महोत्सवाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला

मन की बातमधून पंतप्रधानांनी काल छात्र सैनिकांसोबत संवाद साधला तरुणांना भारत भ्रमणाचा संदेश दिला ध्वज दिनात सक्रीय सहभागाचं आवाहनकेलं प्लास्टिक मुक्तीचा विषयही पुन्हाऐरणीवर आणला हिवाळ्याचा लाभ घेऊन फिट रहा असा संदेश दिला परीक्षापर चर्चाजानेवारीत करू अशी ग्वाही त्यांनी दिली काय व्हायचं होतं आणि काय झालो असाविचार करत न बसता जे काम आपल्याला मिळालंआहे ते जीव ओतून करा असा मोलाचा सल्ला त्यांनी युवकांना दिला दलाई लामा भगवान बुद्धांना समजून घेण्यासाठी केवळ श्रद्धा नाही तर ज्ञानाचीही गरज आहे असं मत दलाई लामा यांनी कालऔरंगाबाद इथं व्यक्त केलं जागतिक बौद्ध संमेलनाला ते संबोधित करत होते बौद्ध तत्वज्ञानाचा जन्म आणि विकास भारतातच झाला आहे विसाव्या शतकात बौद्ध धर्मचंपूनरूज्जीवन करण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मोलाचं योगदान आहे असंही दलाईलामा यांनी नमूद केलं

महामार्गाचं बांधकाम करताना करण्यात आलेली पाण्याची बचत आणिभूजल पातळी वाढीचे प्रयत्न याची माहिती या पूस्तिकेत आहे उद्योग कैदी तुरुंगातूनशिक्षाभोगून बाहेर पडणाऱ्यांना स्वतःचाउद्योग सुरू करण्याकरता केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय मदतकरणार आहे यासाठीचा पथदर्शी उपक्रम नागपूर इथल्या मध्यवर्ती कारागृहात राबविण्यात येणार आहे अशीमाहिती एमएसएमई विकास संस्थेचे संचालक पी

पार्लेवार यांनी काल नागपूर इथं दिली देशभरात चार लाख कैदी तुरुंगात आहेत ते शिक्षाभोगून बाहेर पडल्यानंतर त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळेत्यांना उदबत्ती निर्मिती कापड व्यवसाय सुतारकाम मातीकाम आदी कामांचं प्रशिक्षणदेण्यात येणार आहे असंही पार्लेवार यांनी सांगितलं

जालना जिल्ह्यात भोकरदन पळसखेडा बदनापूर तालुक्यांमधील शेतकऱ्यांशी केंद्रीय पथकातीलसदस्य व्ही

बुक्का डॉ मनोहरन यांनी संवाद साधून परिस्थितीचीमाहिती घेतली वाशिम जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं रिसोडवाशिम आदी तालुक्यांमधील शेतीची पाहणी केली अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय पथकानं राहाताश्रीरामपूर दिघी संगमनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणीकेली अहमदनगर जिल्ह्यात द्राक्ष सोयाबीन मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानझालं आहे स्मतिदिन महाराष्ट्रात शेती उद्योग सिंचन राजकारण क्रीडा कला आणि साहित्य या क्षेत्रातीलप्रगतीची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांनी केली पण सद्यस्थितीत राज्याची या सर्वच क्षेत्रातील परिस्थिती चिंताजनक आहे अस मत साहित्य अकादमीपुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी वाशिम इथं व्यक्त केलं माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणयांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजित यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आणिसद्यस्थिती या विषयावरील व्याख्यानात बोलत होते

विकास घुटे यांनी दिली विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भारतीय संविधानाचीप्रास्ताविका उभारण्यात आली आहे निलंबन लातूर महापालिकेच्या महापौर निवडणूकीतपक्षाच्या धोरणाविरोधात काम करत बंडखोरी करणारे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणिगीता गौड यांना भाजपातून निलंबित करण्यात आलं आहे

निवड केंद्रीयसांस्कृतिक कार्य आणि पर्यटनखात्याध्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून सोलापूरचे खासदार डॉ जयसिध्देश्वरशिवाचार्य महास्वामीजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे

मराठवाडा आणि विदर्भातला पारा अधिकाधिक घसरु लागला आहे मध्य महाराष्ट्रात तुलनेनं उबदार वातावरण आहे उद्या सकाळपर्यंत हवामानात फारसा बदल संभवत नाही